केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी काल ओदिशात भुवनेक्षर धिल्या एम्समधे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यांच्या अनावरण केलं त्यावेळी ते बोलत होते देशाच्या अनेक भागात आज कंकणाकृती तर महाराष्ट्रात खंडग्रास सुर्यप्रहणाचं दर्शन झालं चंद्राची सावली सूर्याच्या मध्यभागी पडल्यामुळे सूर्याच्या कडेबाहेर वलय दिसलं

आता सुर्य ग्रहणाचा मध्य सुरू झाला आहे देशाच्या धिर भागात ते दिसणार नाही

सकाळी साडेनऊ वाजता सूर्य सर्वाधिक झाकला गेला देशात अनेक ठिकाणी टेलिस्कोप आणि विशेष दुर्बिणींच्या सहाय्यानं ग्रहण बघण्याची व्यवस्था केली आहे ग्रहण काळात देश आणि परदेशातून भाविक कुरुक्षेत्र धिल्या ब्रम्हसरोवरात स्नान करायला येतात या दशकातलं हे शेवटचं सूर्यग्रहण आहे भारताबरोबरच पाकिस्तान सौदी अरेबिया कतार यूएई ओमान श्रीलंका मलेशिया डोनेशिया सिंगापूर उत्तर मरिना बेटं आणि गुआम धिं हे ग्रहण दिसणार आहे

राष्ट्रकुल क्रीडा संघटनेनं भारतीय ऑलिम्पिक संघटनेला त्यानुसार रीतसर प्रस्ताव मांडायला सांगितलं आहे